नवंवर्ष स्वागताच्या विविध कार्यक्रमांना मोठी गर्दी असली तरी या काळात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही असं वाहतूक पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितलं

नंदुरबार मधल्या श्रॉफ हायस्कुलच्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घालून नववर्षाचं स्वागत केलं

तेव्हापासुन आजतागायत ही परंपरा सुरु आहे रायगड जिल्हयात नववर्षाचं सर्वत्र काल जल्लोषात स्वागत करण्यात आले

माथेरानमध्ये यंदा नववर्षाचा विशेष उत्साह पाहायला मिळाला सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी हिंगोली उपप्रादेशिक परिवहन मंडळानं काल आगळा वेगळा उपक्रम राबवला व्यसनमुक्त आणि अपघातमुक्त भारत घडविण्याच्या संकल्पनेतून हिंगोली शहरालगतच्या खटकाळी बायपास क्विं दूध वाटप करण्यात आलं परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते जिल्ह्यातील अधिकारी कर्मचारी आणि ग्रामपंचायतींना नवीन वर्षांनिमित्त स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी मिठाई आणि स्वच्छता संदेश असलेला बॉक्स भेट देण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागासाठी हंगामी वृत्तनिवेदक आणि भाषांतरकार तसंच हंगामी वार्ताहर या दोन पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत

देशाचे पहिले सीडीएस अर्थात संरक्षण दलप्रमुख म्हणून जनरल बिपीन रावत यांनी पदभार स्वीकारला तिन्ही सेनादलं एक संघ म्हणून काम करतील असं रावत यांनी त्यानंतर सांगितलं सरंक्षण दल प्रमुख म्हणून आपण साधनसामुग्रीचं अधिक चांगलं व्यवस्थापन आणि तिन्ही सेवादलांमधली एकात्मता वृद्वी यांना प्राधान्य देऊ त्यातून सशस्र दलं मजवूत केली जातील असं ते म्हणाले खरेदी प्रक्रियेच्या समानीकरणालाही प्राधान्य राहील सशस्र दलं राजकारणापासून दूर राहतील आणि ज्यावेळी जे सरकार सत्तेवर असेल त्याच्या निर्देशांनुसार काम करेल या तिन्ही सेवादलांसाठी उपलब्ध असलेल्या साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त आणि उत्तम उपयोग करुन घेण्यासाठी आपण प्रयत्न करुन घेणार असल्याचं रावत यांनी सांगितलं लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे एअरचीफ मार्शल राकेश कुमार सिंग भदौरिया आणि नौदलप्रमुख करमबिर सिंग तसंच तर वरीष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते संरक्षण दलप्रमुख म्हणून जनरल बिपीन रावत यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे देशाला पहिला संरक्षणदलप्रमुख मिळाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे आपल्या सेनादलांचं आधुनिकीकरण करण्याची मोठी जबाबदारी संरक्षणदलप्रमुखांवर आहे आवश्यक लष्करी तज्ज्ञतेसह लष्करी व्यवहारांच्या विभागाची तसंच सीडीएस या पदाची निर्मिती हा ऐतिहासिक क्षण आहे या व्यापक सुधारणांमुळे देशाला आधुनिक युद्वाच्या बदलत्या आवाहनांना सामोरं जाण्यास मदत होईल असं ट्विट मोदी यांनी केलं आहे देशाच्या रक्षणासाठी बलिदान करणा या सर्व शहीदांना त्यांनी आदरांजली वाहिली आहे

या भाडेवाढीनुसार द्वितीय श्रेणी शयनयान आणि प्रथम श्रेणीसाठी प्रति किलोमीटर एक पद्मी अशी भाडे वाढ करण्यात आली आहे तर मेल एक्स्प्रेस गाड्यांसाठी द्वितीय श्रेणी शयनयान आणि प्रथम श्रेणीसाठी प्रति किलोमीटर दोन पर्षीवाढ करण्यात आली आहे

पनवेल ते नांदेड या मार्गावर आठ साप्ताहिक विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतला आहे या महिन्याच्या चार ते सव्वीस तारखांदरम्यान या विशेष गाड्या चालणार असून नांदेडहून पनवेलला जाणारी गाडी दर शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता तर पनवेलहून नांदेडला जाणारी गाडी दर रविवारी सकाळी दहा वाजता सुटणार आहे

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात रॅलीचं आयोजन केलं आहे